आपल्या सरकारनं तेल आणि वायू क्षेत्रात सुधारणांना गती दिली पुनर्रनवीकरणीय ऊर्जा सुविधा सुधारली आणि या क्षेत्रातासाठीच्या पायाभूत गरजा जलद गतीनं पूर्ण केल्या असं ते म्हणाले

परदेशातून इतर राज्यात उतरून तिथून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले मुख्यमंत्री यावेळी म्हणाले ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठवलं जातं मात्र गेल्या काही दिवसांपासून असं निदर्शनाला आलंय की इतर राज्यातल्या विमानतळांवर उतरून प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात त्यामुळे त्यांचा मागोवा काढणं शक्य होत नाही केंद्र सरकारनं अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावं

या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशी द्रदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाले तर त्यावर उपचाराची पूर्वतयारी ठेवा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावं अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या आदर्श गावामंधली बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा मोडीत निघाली आहे जिल्ह्यातल्या राळेगणसिद्वी आणि हिवरे बाजार या गावात अनेक वर्षांनी ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष निवडणुका होणार आहेत आदर्श गाव ठरलेलेल्या हिवरे बाजारातून पोपटराव पवार सातव्यांदा निवणुकीच्या रिंगणात उतरले आहेत या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलं होतं मात्र या आवाहनावर एकमत होऊ शकलं नाही असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

राज्यात लवकरच शासकीय आश्रम शाळा आणि वसतिगृहांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार असून भाडेदेयक निधीचा वापर विद्यार्थी गुणवत्तेसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी होणार असल्याचं आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी कळवलं आहे

या इमारतींसाठी द्याव्या लागणाऱ्या भाड्यांमुळे आदिवासी विकास विभागाचा मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होतो तर सातबारावर नोंद नसल्यानं पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अडचणी येतात या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री के

पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी आयुक्तालयाचे प्रयत्न सुरु होते नागपूर महानगरपालीकेच्या महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी यांची निवड झाली आहे विद्यमान महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे उर्वरित कालावधीकरता या दोन्ही पदांसाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निवडणूक झाली या निवडणूकीत भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार दयाशंकर तिवारी यांनी सहज विजय मिळवला

ते सांगलीत जिल्हा बँकेतल्या विकासकामांच्या उद्घाटनानंतर बातमीदारांशी बोलत होते हे पाणी कुठून द्यायचं हे निश्वित झाल्यावर या प्रकल्पावर शिक्कामोर्तब होईल हे नियोजन यशस्वी झालं तर उमदीपर्यंत पाणी जाऊ शकेल सिंचनामुळे या भागाच्या विकासाला गती येईल असं ते म्हणाले

आता ही समस्या कायम स्वरुपी मिटली आहे असं जिल्ह्याचे आमदार राहूल पाटील यांनी सांगितलं

जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठीच्या सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात झाली पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच पथक हे सर्वेक्षण करत आहे हा रेल्वेमार्ग देऊळगावराजा सिंदखेडराजा जळगाव चिखली आणि खामगाव या तालुक्यांमधून जाणार आहे सर्वेक्षण करणारं पथक रेल्वेमार्ग जात असलेल्या या भागातून उद्योग व्यवसाय कृषी शैक्षणिक आणि इतर कारणांसाठी होत असलेल्या प्रवासी वाहतुकी विषयीची माहिती गोळा करून त्याआधारे प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या उपयुक्तेचा अभ्यास करेल त्यानंतर तीन महिन्यांमधे हे पथक आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करेल अशी माहिती मध्य रेल्वेच्या सर्वेक्षण विभागाचे उपमुख्य परिचालन व्यवस्थापक सुरेश जेन यांनी दिली नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे राष्ट्र निर्माणाचा पाया आहेत असं मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रमाचं उद्घाटन सामंत यांच्या हस्ते काल झालं

या स्पर्धेत सर्व राज्यातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकानं निवड झालेल्या स्पर्धकांना सहभागाची संधी मिळणार आहे या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनेचे राज्य संचालक प्रल्हाद सोनुने राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी कार्तिकेयन आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायतींच्या आणि तिथल्या नागरिकांच्या मालमत्तांची ड्रोनद्वारे मोजणी करण्याच्या प्रयोगासाठी नाशिक जिल्ह्यातल्या देवळा आणि इगतपुरी या दोन तालुक्यांची निवड झाली आहे

उत्तराखंडातल्या एका संस्थेच्या मदतीनं ही मोजणी केल्यानंतर गाव नकाशा आणि ग्राम पंचायतीची हद्द निश्वित केली जाईल त्यानंतर मोजणी झालेल्या मिळकतीच्या मालकांना मालमत्ता पत्रही दिलं जाणार आहे नाशिक जिल्ह्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आणि पावसाची हजेरी सुरूच आहे मध्यरात्री नाशिक शहरात सिडकोसह काही भागात बेमोसमी पावसानं हजेरी लावली दिंडोरी तालुक्यातही गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अगोदरच द्राक्षबागांसाह शेतमालावर विपरीत परिणाम होत असतानाच आज पहाटे जोरदार पावसानं हजेरी लावली कालही मनमाड कळवण या तालुक्यात पावसानं हजेरी लावली येवल्यातही ढगाळ वातावरण असल्यानं सूर्यदर्शन नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत कांदा पिकांवरही करपा रोग पडु लागला आहे